प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परिसर टप्प्याटप्प्याने पुन्हा ख्ला करण्यासाठी गृह मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या

नागपूर जिल्हयात टोलधडीने झालेल्या नुकसनाची गृहमंत्र्यंकडून पाहणी

आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते देशवासियांशी संवाद साधत होते जागतिक परिप्रेक्ष्यात भारतानं या महामारीचा प्रभावीपणे मुकाबला केला असून भारतीयांची एकजूट खंबीरपणा आणि सेवाभावामुळेच शक्य झालं असल्याचं मत पंतप्रधानानी व्यक्त केलं भारतीयांच्या या वृत्तीप्रमाणेच आय्वेद आणि योगसाधनेबद्दल साऱ्या जगात आदर आणि उत्सुकता निर्माण झाली आहे असं त्यांनी सांगितलं आयुष मंत्रालयातर्फे येत्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय योग ब्लॉग स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन त्यांनी केलं या संकटात अहोरात्र काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सलाम करुन लॉकडाऊन दरम्यान गरीबांना विशेषतः स्थलांतरित कामगारांना त्रास भोगावा लागल्याबद्दल तीव्र संवेदना त्यांनी व्यक्त केल्या या श्रमिकांना घरी पोचता यावं यासाठी काम करणाऱ्या त्यांची काळजी घेणाऱ्या रेल्वे अणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं कामही कोरोना योद्ध्यांइतकंच महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले

सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने केलेल्या काही उपाययोजनांची माहिती मोदी यांनी दिली

सद्गावना आणि सामंजस्याने जगण्याची प्रेरणा आपण निसर्गापासून घेतली पाहिजे असं ते म्हणाले पर्यावरण दिनी प्रत्येकाने एक झाड लावावं असं आवाहन पंतप्रधानानी केलं पाण्याचा प्रत्येक थैंब वाचवण्याचं महत्त्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधे विषद केलं असल्याची प्रतिक्रीया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे झाडं लावणं देशाच्या समृद्ध जैवविविधतेचा गौरव करणं आणि निसर्गाबरोबर सहजीवन या संकल्पना पंतप्रधानानी मांडल्या असं ते म्हणाले प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परिसर टप्प्याटप्प्याने पून्हा ख्ला करण्यासाठी गृह मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या

चा प्रसार रोखण्यासाठी या व्यवहारांसाठी प्रमाणित कार्यवाही पद्वती जारी करेल द्रसऱ्या टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत केल्यानंतर शाळा महाविद्यालये शैक्षणिक प्रशिक्षण मार्गदर्शन संस्था आदी सूरु केल्या जातील राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना संस्था पातळीवर पालक आणि इतर हितधारकांशी विचारविनिमय करण्याची सूचना करण्यात येत आहे

देशभरात केवळ मर्यादित व्यवहार प्रतिबंधित राहतील त्यामध्ये प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास मेट्रो रेल्वेचे परिचालन चित्रपटगृहे व्यायामशाळा जलतरण तलाव मनोरंजन उद्याने नाट्यगृहे बार आणि सभागृह असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणे आणि सामाजिक राजकीय क्रीडा करमणूक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठी संमेलने तिसऱ्या टप्प्यात परिस्थितीच्या मूल्यमापनाच्या आधारे ते सुरु करण्याच्या तारखांबाबत निर्णय घेतला जाईल प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरूच राहील व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत व्यक्तीच्या येण्याजाण्यावर तसेच सर्व अनावश्यक व्यवहारांसाठी रात्रीची संचारबंदी कायम राहील

बी बी एस ची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आणि त्यानंतर आपली इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्प्रतं पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती आणि तिथल्या स्विधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी काल सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट दिला बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून मलकापूर शहरात तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत

चंद्रपूर थर्मल पॉवर वीज केंद्रातील संच क्रमांक सहामध्ये आज सकाळच्या सुमारास बॉयलर दुरुस्तीचे काम करीत असतांना खाली काम करणाऱ्या कामगारांच्या डोक्यावर राखमिश्रित दगड कोसळल्याने या अपघातात चार कामगार जखमी झाले आहेत

पेट्रोल आणि डिझेलवर लिटरमागे प्रत्येकी दोन रुपये अधिभार वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं हा निर्णय धेण्यात आला

नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे अशा सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या काल सायंकाळच्या सुमारास या टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा सोनपूर गणेशपूर शेकापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी टोळधाड झालेल्या भागात जाऊन पाहणी केली तसेच त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जेणेकरून टोळधाडी पासून शेतकऱ्यांचे पीक फळबागा भाजीपाला वाचू शकेल आणि कमीत कमी न्कसान होईल शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाडपासून बचाव करण्यासाठी बँड फटाके यांचे मोठे आवाज करावेत मोठ्या प्रमाणात धूर करावा त्यामुळेही टोळधाडीपासून आपण बचाव करू शकतो असे देशमुख म्हणाले